या पाच जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे सांगली आणि कोल्हापूर मध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे सांगली शहरातल्या बहतांश भूभागाला तळ्याचं स्वरूप आलं आहे

मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे

तसचं लष्कराची दोन हेलिकॉप्टरही सांगलीत दाखल झाली आहेत हेलिकॉप्टरमधून पूरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटं वितरीत केली जात आहेत

दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगलीत पूरस्थितीची पाहणी केली सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी कराड आणि पाटण तालुक्यामधली पुरस्थिती कायम आहे

पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं कोयना धरणाचे दरवाजे आठ फुटावर स्थिर ठेवले आहेत

कराड पाटण महाबळेधरजावळी वाई तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जोरदार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमधल्या प्रमुख नद्यांना पुर आला असून तापी गोमाई रंगावली सुसरी खर्डी वरखेडी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पावसामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे शहादा शहरातला वीजपुरवठा खंडीत झाला आहे जिल्ह्यातील सर्वच मध्यम प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे

जिल्ह्यातल्या कान पान व्राई पांझरा तापी बोरी अरुणावती या नद्यांना पूर आले आहेत

त्यामुळे नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा शारा दिला आहे

रत्नागिरीत पावसानं काहीशी उसंत घेतल्यामुळे कराड चिपळूण मार्ग आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे नांदेड शहरात मात्र गोदावरी नदीचं पात्र अद्यापही कोरडं आहे

काही दिवसांपासून कल्याण अहमदनगर महामार्गावरच्या माळशेज घाटात सातत्यानं कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडी आणि झाडं हटवण्यात आली आहेत मात्र रायते प्लावरून अवजड वाहनांना बंदी घातली आहे अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे या महामार्गाने घाटातून जाणारी सर्व अवजड वाहने भिवंडी मार्गे पडघा टिटवाळा आणि गोवेली येथून पुढे या राष्ट्रीय मार्गाने घाटातून जात आहेत

यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी आज नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी तिर लोकप्रनिधीही उपस्थित होते मतदानासाठीच्या डेहीएम यंत्रामध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप करत नाशिकमधल्या विरोधी पक्षांनी आज धरणं आंदोलन केलं ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून सी बी एस श्वेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झाल पुढच्या सर्व सार्वत्रिक निवडणूका मतपत्रिकांवरच घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे आंदोलनात काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस तसंच डावे पक्षही सहभागी झाले होते आकाशवाणीनं घेतलेल्या संगीत स्पर्धेचा निकाल घोषित झाला आहे या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे पात्र उमेदवारांची नावं आणि संगीत प्रकार असा आहे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात अभिग्यान दास आणि समुद्रा दास तबला राज विजय भानुशाली पखानज सत्यम डी खैरे हार्मोनियम श्भदा गायकवाड आणि निनाद प्रसाद जोशी सतार वरदराज भोसले व्हायोलीन दिवीजा जोशी नाट्यसंगीत रुची फोनसेका उपशास्त्रीय शिवरंजनी हेगडे सुगम संगीत भजन लारिसा अलमेडा मयुर परिक यांची निवड झाली आहे कर्नाटक संगीत प्रकारात सोनती सिद्धार्थ आणि ए गायत्री कृष्णा चंद्रन यांची शास्त्रीय गायनात तर अनिरुद्ध श्रीनिवासन तसंच कार्तिक कृष्णमुर्ती यांची मृदंग वादनासाठी निवड झाली आहे